भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्थेकडून ही माहिती देण्यात आली

आठ दिवसांपूर्वी त्यांना कोरोना विषाणूची बाधा झाल्यानं त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते

तसंच लक्षणे नसलेल्या रूग्णांसाठी घरीच उपचाराच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून त्याकरीता शंभर जणांचे अर्ज प्राप्त झाले असून कोविड बाधित रुग्णासाठी कोणत्याही सूविधेचा अभाव नसल्याचं जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितलं आहे रिजर्व्ह बँकेनं आपल्या व्याजदरात काहीही बदल केलेला नाही बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज बँकेचं द्वैमासिक पतधोरण जाहीर केलं त्यात रेपो दर तसंच रिव्हर्स रेपो दर कायम ठेवत असल्याचं सांगितलं

या प्रकरणी अंतिम अहवाल तपासून पाहण्याची गरज व्यक्त करत राज्यसरकारनं खालच्या न्यायालयात सादर केलेलं आरोपपत्र सर्वोच्च न्यायालयासमोर सादर करण्याची सूचना न्यायालयानं केली या प्रकरणी पुढची सुनावणी तीन आठवड्यानंतर होणार आहे

आज सकाळी ही घटना घडली गेल्या दोन दिवसांतली अशा प्रकारची ही दुसरी घटना आहे परवा चार ऑगस्टला काझीगुंडजवळ अखरान इथं भाजप सरपंच आरिफ अहमद यांच्यावरही दहशतवाद्यांनी हल्ला केला होता या हल्ल्यात आरिफ अहमद हे गंभीर जखमी झाले आहेत

रत्नागिरी जिल्ह्यातल्या नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत चिपळूण आणि राजापूर तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे दरम्यान आजही हवामान खात्यानं अतिवृष्टीचा इशारा दिला असल्यानं लोकांनी काळजी घ्यावी असं आवाहन रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यानी केलं आहे